मतदान शांत आणि निर्भय वातावरणात व्हावं याकरता प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे

यामध्ये राज्यातल्या चौदा मतदार संघांत उद्या मतदान होणार आहे

मतदारांनी उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन निवडणूक विभागानं केलं आहे मतदानासाठी उद्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयं आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांसह सर्वच आस्थापनांमध्ये पूर्ण दिवस किंवा दोन तासांची सुटी जाहीर केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यासाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला आहे

या दोन्ही मतदार संघांमधल्या भाजपा शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत इथं जाहीर सभा झाली सुरक्षा आरोग्य सेवा उद्योग व्यापार रोजगार आणि शिक्षणासह विविध मुद्यांवर बोलताना त्यांनी विरोधकांवर अनेक मुद्यांवर टीका केली शेतमालाच्या भावातल्या चढउताराचं विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचं मोदी म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचंही यावेळी भाषण झालं नंदूरबारमधेही आज मोदी यांची सभा झाली सरकारनं गेल्या पाच वर्षात राबवलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी या सभेत दिली रायगड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या सुनील दत्तात्रय तटकरे यांच्यासह आणखी दोन सुनील तटकरे निवडणूक रिंगणात आहेत सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडूरंग तटकरे यांच्यावर निवडणूक आयोगानं नोटिसा बजावल्या आहेत या दोघांनीही उमेदवारी दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा हिशोब दिलेला नाही तसंच ते निवडणूक यंत्रणांच्या बैठकांना उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली त्यांचे मोबाईल फोन नॉट रिचेबल असून दिलेल्या पत्यावर देखील त्यांचा संपर्क होऊ शकला नाही

आग लागली त्यावेळी घटनास्थळी कुणीही उपस्थित नसल्यामुळे जिवीतहानी झाली नाही

आजूबाजूला रहिवासी भाग असल्यामुळे लोकांना धुराचा त्रास सहन करावा लागला रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश श्रीकांत शेट्ये यांचं काल रात्री साडेअकरा वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस शिवसेना आणि पुन्हा राष्ट्रवादी काँप्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास होता

आज रत्नागिरीची बाजारपेठ बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली

त्या पार्श्वभूमीवर गावातल्या विहिरी खोल करणं गाळ काढणं अशी कामं केली जाणार आहेत

राफेल संदर्भातल्या न्यायालयाच्या निर्णयावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य राहूल गांधी यांनी मागे घेतलं आहे आज त्यांनी याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करुन दिलगिरी व्यक्त केलीय निवडणूक प्रचाराच्या ओघात हे वक्तव्य केल्याचं राहूल गांधी यांनी म्हटलंय या प्रकरणी पुढची सुनावणी उद्या होणार आहे

राज्यात इतरत्रत्र हवामान कोरडं राहील